कुर्ला आणि ठाणे परिसरात जोरदार पाऊस झाल्यानं तसंच कल्याण आणि त्यापुढील भागात रेल्वेरुळांवर पाणी जमा झाल्यानं मध्य रेल्वेनं खबरदारीचा उपाय म्हणून कल्याण ते कर्जत आणि खोपोली पर्यंतची रेल्वेसेवा तूर्तास बंद केली आहे बदलापूर वांगणी दरम्यान रुळावर पाणी असल्यानं महालक्ष्मी एक्सप्रेस सामटोली धिं अडकली आहे रात्री नऊ वाजल्यापासून धिं अडकलेल्या या गाडीतल्या प्रवाशांच्या सुटकेसाठी एनडीआरएफच्या दोन तुकड्या रवाना करण्यात आल्या आहेत तसंच हेलिकॉप्टर देखील मागवण्यात आलं आहे अतिवृष्टी आणि कमी दृश्यमानतेमुळे विमानांची उड्डाणं एक तास विलंबानं होत आहेत कोकणाच्या विविध भागातही जोरदार पाऊस सुरू आह रायगड जिल्ह्यात कोसळत असलख्खा मुसळधार पावसानं जिल्हयातील सर्व नद्यांना पूर आलख्खाहक्त महाडमध्ये आज पहाटख्खावित्रीच्या पुराचं पाणी शिरल्यानं शहरातील लोकांची तारांबळ उडाली पाणी आल्यानं मुख्य बाजारपक्षजलमय झाली आह रीह्यात कुंडलिका नागोठण्यात अंबा नदीचं पाणी धोक्याच्या पातळीवरून वहात आह आताळगंगा गांधारी गाढी या नद्यानाही मोठप्रिर आल आहक्त सकाळी राष्ट्रीय महामार्गावर दरड पडल्यानं वाहतूक विस्कळीत झाली होती मात्र पडलरीी दरड आपत्ती विभागाकडून तीन तासात हटवण्यात आली रत्नागिरी जिल्ह्यातही मुसळधार पावसानं नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून चिपळूण शहरात प्रस्थिती निर्माण झाली आहे खेड बाहारपेठेतही पुराचं पाणी शिरलं आहे सांगली सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात काल रात्री चांगला पाऊस झाला मराठवाङ्यातही काल ठिकठिकाणी चांगला पाऊस झाला नांदेड जिल्ह्यात गळावेन दिवस चांगला पाऊस झाला उस्मानाबाद जिल्हा परिसरातही पावसाच्या सरी कोसळल्या

उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांच्या हस्तर्डि पुरसकार देण्यात येत आहेत या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त ज

सहारिया उपस्थित आहेत

शंकरराव राख यांच काल रात्री हृद्यविकाराच्या झटक्यानं निधन झालं